पशूंच्या खुरांना आणि तोंडाला होणाऱ्या रोगांमुळे अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागल्यानं या कार्यक्रम हाती घेतला आहे

यात गायी बैल शेळ्या मेंढ्या डुक्कर या जनावरांचा समावेश आहे हे लसीकरण पुढल्या पाच वर्षापर्यंत चालणार आहे

राष्ट्रीय कृत्रिम गर्भ धारणा कार्यक्रमाचं उदघाज्ञही मोदींच्या हस्ते होणार आहे त्यानंतर मोदी हे पशु विज्ञान आणि आरोग्य मेळ्याला भेठेतील

या भेर्तिस्वच्छ ही सेवा अभियानही ते सुरु करतील जीवनाच्या मूलभूत मानवाधिकाराला क्षती पोहचवणा या दहशतवादी संघटना आणि त्यांना आश्रय देणा या विरोधात एकत्रितपणे निर्णायक आणि ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे असं भारतानं म्हटलं आहे

मानवाधिकारच्या नावाखाली राजकीय हित साधण्यासाठी मानव परिषदेच्या मंचापा गैरवापर करणार्यावर जागतिक समुदायानं नजर ठेवणं गरजेचं आहे असं त्या म्हणाल्या

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली दोन्ही पक्षांच्या सहमतीनं काही जागांची आदलाबदल होईल असं ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहजन आघाडीशी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघ जा आणि समाजवादी पार्शिशी चर्चा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या सलग सहा तिमाहीत देशाचा विकासदर घसरत असून ठप्प झालेली गुंतवणूक व्याजदर कपातीचा शून्य परिणाम आणि कमी होत असलेल्या अप्रत्यक्ष कर संकलनाचा थेठपरिणाम गंभीर आर्थिक मंदीत झाला असं त्यांनी सांगितलं काँप्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी काल पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला

वर्धा जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते समीर देशमुख यांनी काल मुंबईत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला समीर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येछ नेते विदर्भ पा बिधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांचे सुपूत्र आहेत पुरुषांच्या फुटबॉल विधेचषक पात्रता फेरीत काल दोहा िं झालेल्या सामन्यात भारतानं आशियाई स्पर्धेच्या विजेत्या कतारशी शुन्य गोल बरोबरी साधून द्स या फेरीत धडक मारली